केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली

गडचिरोली जिल्हयात काल पंधरा रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे तर सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

आतापर्यंत अकरा रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे

पालघर जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न लवकर सुटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी सांगितलं आहे ते काल पालघर जिल्ह्यातल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते खावटी योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींना मिळावा यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं वंचित राहिलेल्या प्रत्येकाला तातडीनं रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आदिवासींसाठी योजना राबवताना निधी कमी पड्ञ देणार नसल्याचं आणि आदिवासी समाजासाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करून आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पाडवी यांनी सांगितलं

राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं गणेशोत्सवाच्या निमितानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत हा उत्सव लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे म्ंबईत जवळपास सव्वा लाख घरग्ती आणि दहा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली यंदा कोरोनाच्या पार्शवभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आज सकाळी म्ख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि महापौर बंगला इथं देखील गणपतीमूर्तीची प्रतिष्ठापना झाली

मुंबईत उत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे प्ण्यात मानाच्या पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज सकाळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रम्ख हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आली तर पारंपरिक लाकडी पालखीतून केसरी वाड्याच्या गणपतीचं तसंच इतरही प्रमुख गणपतींचं आगमन झालं घरोघरीही विधीवत पण साधेपणानं श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे

ध्ळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालं झाडांमध्येच आपला देव शोधा हा संदेश देण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष संस्था वृक्षरुपी गणेशोत्सव साजरा करत आहे लातूर वृक्ष टिम तर्फे बार्शी रोड परीसरात वृक्षरुपी गणपती साकारण्यात आला आहे एका झाडाला गणेशाचे मोहक रुप देउन त्याची प्जा करण्यात आली पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचं संरक्षण झालं तरंच जीवसृष्टीचं संरक्षण होईल झाडं लावा झाडांचं संगोपन करा हा संदेश संस्थेतर्फे दिला जात आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आज शांततेत गणेशोत्सवाला स्रवात झाली

मात्र यंदा हा थाट पहायला मिळाला नाही अत्यंत साधेपणाने गणरायाचं आगमन झालं

काही मंडळांनी मूर्तीची उंची जास्तीत जास्त पाच फ्टांपर्यंत ठेवली आहे उत्सवात भजन कीर्तनासह कोणतेही कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी तपास करणारं सीबीआयचं पथक आज स्शांतच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी पोचलं

स्शांतचा आचारी नीरज आणि त्याचा सहनिवासी सिद्धार्थ पिठानीही त्यांच्यासोबत आहेत

मुंबईत आज सकाळी पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर विश्रांती घेतली आहे राज्याच्या बहतांश भागात पावसानं कालही अपेक्षेप्रमाणे दमदार हजेरी लावली

अकोला जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाची दहाही दारं उघडली आहेत

नदीपात्रात पाणी सोडलं जात असल्यानं महान काटेपूर्णा नदी काठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा महान पाटबंधारे विभागानं दिला आहे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस सुरूच आहे त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे

त्यामुळे जाल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्ह्यात इतरत्र पाऊस पडत असताना निफाड चांदवड कळवण दिंडोरी सिन्नरसह काही ताल्के कोरडेच राहिले आहेत सातारा जिल्ह्यातल्या नागरिकांना गेल्या पंधरा दिवसानंतर आज पहिल्यांदा सूर्य दर्शन झालं

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी आणि तिरोडा तुमसर मार्ग प्रामुळे बंद आहे

येत्या दोन दिवसांत मुंबई ठाणे आणि कोकणासह विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे

जप्त केलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असून ते एका नामांकित कंपनीच्या नावानं बाजारात आणल्याचं आढळून आलं